आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे परदेशी गृंतवणूकही विक्रमी पातळीवर होत असून नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारं सर्वश्रेष्ठ केंद्र म्हणून भारताची गणना होत असल्याचं ते म्हणाले जाती आधारित आरक्षण हटवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं महिलांप्रती गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण आणि जमावांचे हल्ले या घटना दुर्दैवी असून आपल्या पक्षानं अशा घटनांमध्ये आपली भूमिका नेहमीच स्पष्ट केली आहे असं त्यांनी सांगितलं

त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साराभाई यांना अभिवादन केलं आहे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि विज्ञान जगतातले एक अर्ध्वयू साराभाई यांनी अनेक संस्था सुरू केल्या असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

जमियत उलेमा ए हिंद महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते अल्पसंख्याक समुदायासाठी विविध कल्याणकारी योजनांवरील खर्चात आधीच्या तुलनेत तिप्पट वाढ केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं

मुंबईतल्या न्यायालयानं या तीन जणांना एटीएसची कोठडी सुनावली आहे

गो नांदाप्रकर व्याख्यानमालेत दसरं आणि शेवटचं प्प्ष ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे आज गुंफणार आहेत या व्याख्यानमालेत काल त्यांचं प्रसार माध्यमांचे वर्तमान या विषयावर व्याख्यान झालं सद्यस्थितीत प्रसार माध्यमं राज्यसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विरोधात प्रखर भूमिका घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली प्रसार माध्यमांचा जन्म हा सामाजिक प्रश्न पुढे नेण्यासाठी झाला आहे परंतु ते आपलं उत्तरदायित्व विसरत असल्याचं निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवलं ध्यास गझल साहित्य समूह अभ्युदय फाउंडेशन आणि सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आज मराठी गझल संमेलन घेण्यात येत आहे गोविंदभाई श्रॉफ सभागृहात आज द्पारी चारला या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे दिल्लीतील जंतरमंतरवर भारतीय संविधानाची प्रत जाळण्यात आल्याच्या निषेधार्थ आज शहरात भडकल गेट आणि महानुभाव आश्रम चौकात निदर्शनं करण्यात आली संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदनही पोलीस आयुक्तांना देण्यात आलं